विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चेनंतरच यावर निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजेच साधारण दीड वर्षांपूर्वी भाजपानं शेंडगे यांना उपमहापौरपद दिलं होतं यापूर्वी हे पद आरपीआयकडे होत हे पद पुन्हा मिळावं अशी मागणी आरपीआयनं वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे मनसे शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी प्रशांत कनोजिया यांची निवड झाली आहे मनसेचे शहरप्रमुख वसंत मोरे यांनी कनोजिया यांना त्यांच्या नियुक्तीचं पत्र दिले

त्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना मुक्त होण्याचा वेग घटत असल्याचे आमच्या वार्ताहराने कळवले आहे

रेमडिसिव्हर कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी रेमडेसिव्हर इंजेक्शनची मागणी वाढत असून या इंजेक्शनसाठी रूग्णांच्या नातेवाईकांची होणारी पिळवणूक थांबवण्याची मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे

बँक संप खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी प्कारलेल्या संपाचा आज द्सरा दिवस होता

बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी फलक घेऊन खासगीकरणाचा निषेधही नोंदवला सातारा रस्त्यावरील बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनीही धरणं आंदोलनाद्वारे बँक कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवला या संपाला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसचाही पाठिंबा असल्याचं राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज सांगितलं वीज थकबाकी थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज प्रवठा खंडित करण्यासाठी गेल्यानंतर होणारी वादावादी आणि मारामारी टाळण्याच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर वीज ग्राहकांचे प्रबोधन करण्याच्या हेतूनं आता महावितरणने सुमधु्र संगीताची मदत घेतली आहे महावितरण मधील कर्मचाऱ्यांपैकी संगीताची चांगली जाण असणाऱ्या कलाकार कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन शहराच्या विविध भागात सध्या होत असलेल्या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे वीजबिलांची थकबाकी भरण्याचं आवाहन केलं जात आहे युक्रांद मुलाखत दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम युक्रांद अर्थात युवक क्रांती दलाच्या वतीनं पूण्यात उद्या संध्याकाळी सहा वाजता एस एम जोशी सभागृहात होणार आहे

हवामान प्णे आणि परिसरात आज दिवसभर आकाश निरभ्र राहिलं

उद्या दिवसभर आकाश निरभ्र राहिल मात्र द्पारनंतर हवामान ढगाळ राहाण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत